लातूर इथं सकाळपासून सुरू पावसामुळं अकरा वाजेपर्यंत फक्त चार टक्के मतदान झालं होतं त्यानंतर पाऊस थांबला आणि मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत

म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागप्र इथं सपत्नीक मतदान केलं दरम्यान प्रत्येकानं आज मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

सरसंघचालक मोहन भागवत उदयनराजे भोसले राम नाईक हरिभाऊ बागडे आशिष शेलार राधाकृष्ण विखे पाटील सुशीलकुमार शिंदे शिवेंद्र राजे भोसले प्रफुल्ल पटेल सुभाष देशमुख प्रकाश आंबेडकर अनिल बोंडे अर्जुन खोतकर विजय कुमार गावित सुरेश खाडे सदाभाऊ खोत एकनाथ खडसे धनंजय मुंडे गिरीश बापट मध्वकर पिचड छगन भूजबळ यांनी आपापल्या विधानसभा मतदार संघांत मतदान केलं सामाजिक कार्यकर्ते अभय बंग राणी बंग तसंच चित्रपट अभिनेते आमीर खान माध्री दीक्षित लारा दत्ता यांनीही मतदानाचा हक्क बजावला सचिन तेंडलकरनं मंबईत पत्नी डॉ अंजलीसह मतदानाचा हक्क बजावला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं मतदान केलं

व्ही व्ही पॅट यंत्र पाहून मतदान बरोबर होत असल्याचं समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केलं असल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे लातूर इथं उमेदवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तसंच अशोक पाटील निलंगेकर यांनी मतदान केलं औसा इथं काँप्रेस आघाडीचे उमेदवार आमदार बसवराज पाटील यांनीही मतदान केलं आहे औरंगाबाद इथं ठिकठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे दरम्यान अनेक जिल्ह्यात आज सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या

नवीन यंत्र लावण्यात आल्यावर सुमारे एक तास उशीरा मतदान सुरु झालं तसचं नांदेड जळगाव सांगली इथंही व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्यानं मतदान एक तासानं उशिरा सुरु झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कामशेत भागात पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातील बस मुंबईहून कोल्हापूरकडे जात होती

जखमींना तळेगावमधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे